तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा ठळक बातम्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने च्या आठव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या वितरण देशात कोविड प्रतिबंधक लसींच सुरक्षित उत्पादन करण्यासाठी आणि उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील नेपाळच्या पंतप्रधानपदी प्न्हा के पी शर्मा ओली यांचीच नियुक्ती ईद उल फित्रनिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींकडून शुभेच्छा आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे राज्यात मच्छिमारांना दक्षतेचा इशारा पंतप्रधान कृषी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत आर्थिक मदतीचा आठवा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

कोवॅक्सीन च्या निर्मितीसाठी परवाना देण आणि तांत्रिक हस्तांतरण करण्यासाठी उशीर होण अशा प्रकारच्या माध्यमांमधून देण्यात येणाऱ्या बातम्या तथ्यहीन असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे केंद्रसरकारच्या उदार मुल्यांकन आणि त्वरित लसीकरण धोरणा अंतर्गत वेगाने लस निर्मिती करण्यासाठी आणि या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी गंतवणूकदारांना आकर्षित करण हा उद्देश आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस निर्मिती होऊन त्याचं मूल्य खरेदी आणि वितरण यात मोठी लवचिकता येईल अशी आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

पॉल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्फूटनिक देशांत कोरोनासंसर्गाची दूसरी लाट सुरू असतानात्या विरुद्ध अधिक सक्षमपणे लढण्यासाठी आता देशात रशियाची स्फुटनिक व्ही ही लस उपलब्ध झाली आहे

रशिया बरोबर यापूवी झालेल्या करारानुसार हैदराबाद इथल्या डॉ रेड्डीज लॅब्रोटरीज या संस्थेच्या वतीने येत्या जुलै मध्ये स्फुटनिक व्ही या लसीच देशातील उत्पादन सुरू होईल अशी माहिती ही पॉल यांनी यावेळी दिली जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल कोविड साथीदरम्यान मदतीबाबत अमेरिकेच्या जागतिक कृती दलाबरोबर चर्चा केली भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य केल्या बद्दल त्यांनी संबंधित सर्वांचे आभार मानले प्राणवायू लस आणि औषधांची गरज लक्षात घेउन प्रवठा साखळी तयार करण्यावर यावेळी चर्चा झाले भारत आणि अमेरिकेदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्य जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण ठरेल असं डॉ जयशंकर यावेळी म्हणाले

सोमवारी ओली हे नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्या अपयशी ठरल्यानंतर राष्ट्रपतींनी विरोधी पक्षांना काल रात्री नऊ वाजेपर्यंत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मुदत दिली होती मात्र ते सुद्धा याबाबतीत अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या शुभेच्चा संदेशात म्हणाले की हा सण समाजातील सौहार्द्र आणि बंधुता वाढावी यासाठी साजरा केला जातो

या सण करुणा दानआणि औदार्याच महत्त्व पटवून देतो उपराष्ट्रपती एम

या निर्णयाचा फेरविचार करावा असं केंद्राने या याचिकेत म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र पाठवलं होतं

विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत इंदू जैन निधन टाईम्स ग्रुपच्या अध्यक्ष इंदू जैन यांचं काल रात्री कोरोनामुळे निधन झालं

इंदू जैन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दःख व्यक्त केलं आहे

हा कमी दाबाचा पट्टा गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याच्या दिशेनं सरकत असून उद्या सकाळपर्यंतचं त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल अशी आता अपेक्षा आहे

समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छिमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार